राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात कांदा आंदोलन नाशिक कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं काल जारी केली

दरम्यान कांदयाचे भाव घसरत असल्यानं कांदा उत्पादकांनी काल नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली लासलगाव देवळा पिंपळगाव येवला आणि अंदेरसुळ इथं शेतकऱ्यांनी निदर्शनं केली तसंच नाशिक औरंगाबाद महामार्गही रोखून धरला होता कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्यासंबंधीची लेखी अधिसूचना जारी केली नसल्यामुळे भाव घसरत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणण आहे संसद संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला काल सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतल्या हिसाचाराच्या मुद्द्यावरुन दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यामुळं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पंतप्रधान समाज मध्यम सर्व प्रकारच्या समाज माध्यमातून आपण बाहेर पडणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्वीटर संदेशातून दिले हा संदेश प्रसारित होताच जगभरातील लोकांनी असा निर्णय न घेण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे समाज माध्यमांमध्ये सक्रीय असणाऱ्या जगभरातील नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेत्यांपक्षी एक आहेत कोरोना देशात दोन रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे इटलीतून प्रवास करुन आलेल्या नवी दिल्लीतल्या एका व्यक्तीला आणि दुबईतून प्रवास करुन आलेल्या तेलंगणमधल्या एका व्यक्तीला या विषाणूची लागण झाली आहे या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इराण जपान दक्षिण कोरिया आणि सिंगापूरमधला प्रवास टाळावा असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिला आहे दरम्यान इराण आणि इटलीमधून येणाऱ्या प्रवाशांचीही कोरोना विषाणू चाघणी केली जाईल असं नागरी हवाई वाहतूक विभागाच्या महासंचालकांनी कळवलं आहे निर्भया प्रकरण फाशी निर्भया बलात्कार प्रकरणी फाशी सुनावण्यात आलेल्या चार आरोपींची फाशी पुढील सुचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे या प्रकरणातील एक आरोपी पवन गुप्ता याने राष्ट्रपर्तीकडे दयेचा अर्ज केल्यामुळे दिल्ली न्यायालयाने काल हे निर्देश दिले विधिमंडळ कामकाज धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदेत दिली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रशावरून गदारोळ झाल्यामुळे विधान परीषदेचं कामकाज दोन वेळा विस्कळीत झालं राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाउस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानप्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मदत आणि प्रनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल विधानपरिषदेत दिलं

आगामी अर्थसंकल्पात समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली जाई असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं वरख्रोद्योग वस्रोद्योगामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते अडचणीत असलेला हा उद्योग टिकावा तसंच रोजगार निर्मितीत वाढ होण्याच्या दृष्टीनं वस्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासन सहकार्य करेल असं आब्बासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिलं या संदर्भात काल पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बस्क झाली त्यावेळी ते बोलत होते सूतगिरण्यांना वीजदरात सवलत देण्यासंदर्भात सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली बळक घेण्याची सूचना पवार यांनी केली

श्रीराम लागू यांच्या नावानं पुरस्कार दिला जाणार आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला

या निकालाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर महाविकास आघाडीच वर्चस्व राहिल्याचं दिसून येतय आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हराळकर नवी मुंबई

विद्यार्थ्यांना नस्तियेतून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली आहे श्याम मानव गडचिरोली अंधश्रद्वांना बळी न पडता बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी भारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं असं आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा श्याम मानव यांनी केलं आहे ते काल गडघिरोली इथं जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते

रुई सरकी आणि कापूस गाठीदेखील उघड्यावर आहेत त्यामुळं कापसाची प्रतवारी घसरणार असून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे साहित्य संमेलन सांगली जगातील अर्धी अधिक लोकसंख्या असलेल्या महिला द्याच खऱ्या अर्थानं उपेक्षित आहेत कारण अजूनही त्यांच शोषण थांबलेलं नाही असं मत दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी व्यक्त केलं

संमेलनाचं उद्घाटन कवी डॉ विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झालं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जनमशताब्दीनिमित्त त्यांच्या जन्मगावी हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं

ऐकुया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून केंद्रशासनान कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत पोस्ट खात्याला बँकिंग व्यव्यहाराचे अधिकार दिले यासाठी इंडियन पोस्ट पेमंट बँकेची स्थापना झाली

मराठा येंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्रीज ऍन्ड ऍप्रीकल्चरनं आयोजित केलेल्या आंतर राष्ट्रीय व्यापार परिषदेचं उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दोन दिवसांच्या परिषदेमध्ये इटली फ्रांस दक्षिण आफ्रिका मलेशिया जर्मनी बहारीन आदी देशांचे राजदूत आणि व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत पाऊस नकसान नांदेड नांदेड आणि नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा सूर्यफूल आदि रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे

रिफायनरी मेळावा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्य पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीसाठी काल झालेल्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला कोकण जनकल्याण प्रतिष्ठाननं डोंगर तिठा इथं या मेळाव्याचं आयोजन केलं होतं शिवसेनेच्या वरीष्ठांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

सर्व मृत हे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपुर तालुक्यातल्या वंजारवाडी इथले आहेत